राष्ट्रीय बँक व्यवस्थापन संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते आज पूण्यात बोलत होते बँकांनी राष्ट उभारणीच्या कामात दिलेलं योगदान मोलाचं असल्याचंही राष्टपती यावेळी म्हणाले राज्याच्या दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी राष्ट्रपतींचं आज पुण्यात आगमन झालं आहे दिल्ली विधानसभा निवडण्कीत पूर्ण बह्मतासह निवडून आलेल्या आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा शपथविधी येत्या रविवारी होण्याची शक्यता आहे निवडणुकीतल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांनी आज दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेतली याशिवाय केजरीवाल आज पक्षाच्या नव्यानं निवडून आलेल्या आमदारांची बैठक घेणार आहेत

ही भेट अतिशय विशेष असून यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातली मैत्री द्रढ होईल असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मागील अनेक वर्षांपासून ब्रिटीश कौन्सिल राज्यशासनाच्या शालेय शिक्षण विभागाबरोबर काम करत असून येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम आणि ग्णवत्तापूर्ण शिक्षण यासाठीसुध्दा शालेय शिक्षण विभाग ब्रिटीश कौन्सिलची मदत घेणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलं आहे ब्रिटीश कौन्सिल इंडियाच्या संचालक बार्बरा विकहॅम यांनी अन्य अधिकाऱ्यांसह शालेय शिक्षण मंत्री गायकवाड यांची मंत्रालयात भेट घेतली त्यावेळी त्या बोलत होत्या विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाव यासाठी वेगवेगळया उपक्रमातून या संस्थेची मदत घेण्यात येणार असल्याचंही शिक्षण मंत्री गायकवाड यांनी यावेळी सांगितलं

त्यांनी आज तुळजापूर इथं तुळजाभवानी मातेचं दर्शन घेतलं त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते मंदी एका देशातून दुसऱ्या देशात येत नाही तर ती जागतिक पातळीवर असते असं नमुद करताना त्यांनी या संदर्भात काँग्रेसचे नेते महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेला यावेळी उत्तर दिलं

राज्याच्या ग्रहविभागाच्या सचिवांनी कारवाईबाबतचं प्रतिज्ञापत्र चार आठवड्यात न्यायालयाला सादर करावं असा आदेशही सर्वोच्च न्यायालयानं यावेळी दिला

अमरावती जिल्ह्यात तूर आणि हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात झालेल्या बैठकीत ते बोलत होते

या हळदीच्या काढणीला जिल्ह्यात सुरुवात झाली असून या पिकाला बाजारात चांगला दर मिळण्याची शेतक यांची अपेक्षा असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

यासाठीज्या बँकेतून पीएम किसानचा लाभ घेतलेला आहेतिथे किसान क्रेडीट कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी संपर्क करावा असं आवाहन औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी केलं आहे

तक्रारदाराच्या शेताचा रस्ता खुला करून देण्याच्या कामासाठी त्यानं ही लाच मागितली होती